वाहक प्राण्यांकडून ह्या विषाणूचा प्रसार माणसांकडे झाला असावा असं प्राथमिक तपासणीतून पुढे आल्याचं पथकाचे प्रमुख डॉक्टर पीटर बेन एमबरेक यांनी पत्रकार परिषदेत संगितलं मात्र या बाबतीत अधिक तपासाची गरज असल्याचं ते म्हणाले काही नवी माहिती पुढे आली असली तरी वटवाघूळ हेच प्राथमिक वाहक असले तरी ते वूहानमध्येच होते किंवा साठवलेल्या मांसातून त्यांची लागण माणसांना झाली या निष्कर्षांचा अभ्यास व्हायला हवा असंही डॉक्टर एमबरेक म्हणाले या विषाणूचा प्रसार प्रयोगशाळेतून झालेला नाही असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे

आरोग्य मंत्रालयाच्या संकेत स्थळावर ही माहिती देण्यात आली आहे दरम्यान केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल पत्रकार परिषद घेऊन देशातल्या कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्द्यांचा हा गोषवारा लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि आधाडीच्या कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली

कोविड रुणांची आणि या आजराने होणाऱ्या मृत्यूची संख्या सातत्यानं घटत असून ही समाधानाची गोष्ट असल्याचं नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी यावेळी सांगितलं

यासंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते

राज्यात लसीकरणादरम्यान कुठेही गंभीर दुष्परिणामाच्या घटनांची नोंद झाली नाही असं टोपे यांनी सांगितलं लसीकरण सुरु असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असून मास्कचा वापर हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन टोपे यांनी केलं आहे

राज्याच्या आरोग्य विभागानं काल ही माहिती दिली

काल सर्वांत जास्त लसीकरण मुंबई आणि ठाण्यात झालं

अहमदनगर बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे हिंगोली कोल्हापूर लातूर नंदुरबार आणि सिंधुर्दुग जिल्ह्यात काल लसीकरण झालं नाही

लस रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी काल करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदुराणी जाखड आणि निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांचा त्यात समावेश होता जिल्हा रुग्णालयात त्यांना लस टोचण्यात आली करोनावरची लस सुरक्षित असल्याचा विश्वास या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे

सोलापूर कोल्हापूर औरंगाबाद लातूर यांसह बहुतांश जिल्ह्यात काल एकाही कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे

आंदोलन चंद्रप्रमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी डेरा आंदोलन सुरु केलं आहे

या संदर्भात काल सहाय्यक कामगार आय्क्त वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी आणि कामगार संघाच्या प्रतिनिधीमध्ये बैठक झाली

या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाई करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार